नवी दिल्ली इथं उभारलेलं राष्ट्रीय पोलिस स्मारक काल पोलिस स्मारक दिनी देशाला समर्पित केल्यानंतर ते बोलत होते स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत बलिदान देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतिपित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे

या परिसरात उभारलेल्या पोलिस संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं मुंबईत पोलिस स्मारक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस हतात्मा स्मारकाला प्रष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पोलिस स्मारकाला अभिवादन केलं कर्तव्यदक्ष पोलिसांचं बलिदान देश कधीही विसरणार नाही असं बागडे यावेळी म्हणाले

जैन धर्मीयांचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांगीतंगी इथं आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनांचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते आज होणार आहे यावेळी सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा या ग्रंथाचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होईल तसंच मुरादाबाद इथल्या तीर्थंकर महावीर विश्व विद्यालयाचे कुलगुरू सुरेश जैन यांना भगवान ऋषभ आंतरराष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं काल कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते शिवसेना सत्तेत राहून सरकारकड्रन जनतेची कामं करुन घेत असून आम्हाला सत्तेची हाव नाही असं ते म्हणाले राज्यभरात कार्यकर्ता मेळावे घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं

सोलापूर इथं ऊस गाळप परवाना देण्याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

नागपूर इथं काल राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते

बचत गटांना उत्पादन आणि व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

कराच्या कक्षेत नव्यानं आलेले विशेष करदाते तसंच या संदर्भात व्यापाऱ्यांसह उद्योगांच्या विविध शंका लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

प्रत्यूतरात भारतानं हे आव्हान त्रेचाळीसाव्या षटकांतच दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मानं या सामन्यात शतकं झळकावली डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

यामुळे तरुण उद्योजकांना आपल्या व्यवसायात फायदा होत असल्याचं या योजनेचे लाभार्थी नचिकेत ब्रखे यांनी सांगितलं ते म्हणाले या योजनेमुळं मला सहजासहजी कर्ज उपलब्ध झाल या कर्जामधून मी माझा व्येवसाय चांगल्या पध्दतीने चालू केला आणि माझ उत्त्पन्नाचं साधन त्यामध्ये मला निर्माण झालं आणि व्येवसाय व्रधी करण्यामध्ये मला या कर्ज योजनेचा अतिशय चांगल्या पध्दतीने उपयोग झाला

राफेल सत्य आणि समीक्षा या विषयावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचं व्याख्यान झालं फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची भारताकडून खरेदी हा विषय सर्वसामान्य भारतीयांशी थेट निगडीत नाही हे प्रसार माध्यमांनी लक्षात घ्यायला हवं असं ते म्हणाले देशाच्या सुरक्षेसाठी राफेलसारख्या विषयांचे तपशील गोपनीय राहणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले

शिवसेनेच्या वतीनं काल नाशिक इथं आयोजित सरपंच परिषदेत ते बोलत होते

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सद्रढ आर्थिक परिस्थितीच्या निकषांवर हा पुरस्कार जाहीर झाला आहे

असं पशुसंवर्धन आणि द्ग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे नांदेड जिल्ह्यात देगलूर तसंच बिलोली तालुक्यातल्या द्ष्काळ परिस्थितीचा आढावा जानकर यांनी काल घेतला त्यावेळी ते बोलत होते अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर भेटी घेऊन शेतकरी तसंच नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले

सुरेश खुरसाळे यांचं योगेश्वरी पॅनल विजयी झालं आहे

आज दुपारी सिडको नवीन नांदेड इथल्या स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत